अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजनाही हाती घेण्यात आल्या आहेत जम्बो कोवीड पुणे शहरात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर इथल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो कोवीड केअर सेंटर पुन्हा सुरू केलं जाणार आहे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पञकार परिषदेत ही माहिती दिली सौरभ राव पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना कोरोनाची लागण झाली आहे ते सध्या गृह विलगीकरणात आहेत प्रशासकीय पातळीवर दर आठवड्याला कोरोना आढावा बैठक होत असते या बैठकांना राव यांच्या समवेत हजेरी लावणाऱ्या सर्वांनाच चाचणी करून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे क्रॉस व्हॅक्सिनेशन लसीकरण केंद्रावर दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीला ज्या कंपनीच्या लसीचा पहिला डोस दिला आहे त्याच कंपनीच्या लसीचा दुसरा डोस द्यावा लसीमध्ये क्रॉस व्हॅक्सिनेशन होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयूष प्रसाद यांनी सर्व लसीकरण केंद्रांना दिल्या आहेत कोव्हीशिल्ड आणि कोवॅक्सीन अशा दोन कंपन्यांच्या लसीचे डोस उपलब्ध करुन दिले जात आहेत जेवणावळ पुणे शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विवाह समारंभांना हजेरी लावणाऱ्यांची नेमकी संख्या कळावी यासाठी आता पोलिसांनी या समारंभातील जेवणावळींची तपासणी सुरु केली आहे नियमभंग होत असल्याचं निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार आहे

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

विद्यार्थी संघटना शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश देतांना पालकांची फसवणूक आणि संस्था चालकांकडून दिली जाणारी सापत्न वागणूक याला आळा घालण्यासाठी जिल्हा अथवा महानगरपालिका स्तरावर आर टी ई प्रवेश प्रक्रिया तक्रार निवारण आणि व्यवस्थापन समिती स्थापन करावी अशी मागणी विद्यार्थी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश एन एस यु आयच्या वतीनं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे आंदोलन पाषाण सुतारवाडी परिसरात महापालिकेकडून होत असलेल्या दूषित पाणी पुरवठ्याच्या विरोधात पुणे शहर शिवसेनेच्या वतीनं आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी आयुक्त विक्रम कुमार यांनी हा प्रश्न तातडीनं सोडविला जाईल असं लेखी आश्वासन दिलं पाणी बंद एमआयडीसी रावेत इथल्या जलशुध्दीकरण केंद्राच्या देखभाल आणि द्रुस्ती कामामुळे उद्या पिंपरी चिंचवड शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहणार आहे शुक्रवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होईल ग्रेशीया क्रिकेट चौदा वर्षांखालील मूलांच्या गटाच्या जिल्हास्तरीय ग्रेशीया क्रिकेट करंडक स्पर्धेत स्टार स्पोर्ट्स अकादमी संघानं विजेतेपद पटकावलं

सामनावीर ठरलेल्या शुभम चौहान यानं तीन गडी बाद केले सर्वोत्तम फलंदाज म्हणून संस्कार सावंत सर्वोत्तम गोलंदाज श्री जाधव तर मालिकावीर राज मिश्रा ठरले हवामान पुणे आणि परिसरात आज दिवसभर आकाश निरभ्र होतं

उद्या आकाश अंशत ढगाळ राहाण्याची शक्यता आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत